आज कोरोनाबाधित आढळलेले सर्व जवान आधीपासूनच संस्थात्मक विलगीकरणात होते

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत या सूचनांचं पालन करणं अनिवार्य असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे

गणपती मंडपांचं निर्जंत्कीकरण करणं मंडपाच्या प्रवेशदवारावर थर्मल स्कीनिंगसॅनिटायझरची व्यवस्था करावी दर्शनासाठी येणाऱे भाविक सुरक्षित अंतर तसंच स्वच्छतेचे नियम पाळतात की नाही हे पहावं असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे ध्वनीप्रद्षण होणार नाही याची काळजी घ्यावी गणेश दर्शनाची सुविधा जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दतीनच उपलब्ध करावी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचाच वापर करावा मिरवण्का काढू नयेत विसर्जनास्थळी थांब् नये विसर्जनस्थळी करायची आरती घरी करावी अशा सूचनाही केल्या आहेत मुंबई महापालिकेनं ज्या पदधतीनं कोरोनावर नियंत्रण मिळवलं त्या पदधतीनं पृणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिकांनी उपाय योजना कराव्यात अशा सूचना उपम्ख्यमंत्री अजीत पवार यांनी केल्या आहेत म्ंबई महापालिकेचे आयक्त ईकबालसिंग चहल यांनी याबाबत मार्गदर्शन करावं असंही ते म्हणाले

मूंबई महापालिकेच्या कामगिरीचं सर्व थरात्न कौत्क होत आहे अत्यावश्यक सेवेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी वर्गातल्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा स्रु केल्यानंतर प्रवाशांकडे आता प्रवासासाठी क्य् आर कोडचा ई पास असणं आवश्यक असणार आहे संबंधित कार्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यालयातून ई पास मिळवण्यासाठी समन्वय साधावा असं आवाहन म्ख्य सचिव संजय कुमार यांनी काल केलं उपनगरीय रेल्वेनं प्रवास करत असलेल्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालय प्रम्खाकडे ई पाससाठी अर्ज करावा लागेल या अर्जात कर्मचाऱ्याचं नाव पद विभाग राहण्याचं आणि कामाचं ठिकाण मोबाईल नंबर यासह इतर बाबींची नोंद आवश्यक असेल अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केलेली कार्यालयं आस्थापना संस्था यांना अशी एकत्रित माहिती दयावी लागेल

सर्व प्रक्रिया झाल्यावर कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोन वर ई पासचा क्यू आर कोड येईल या ई पास सोबतच संबंधित प्रवाशी कर्मचाऱ्याला उपनगरी रेल्वेचं नेहमीचं तिकीट किंवा मासिक पास खरेदी करून प्रवास करता येईल ठाण्यात कोरोना रुग्णांवरच्या उपचारांपोटी काही खाजगी रुग्णालयांनी आकारलेल्या बिलात सतावीस लाख रुपयांचा खर्च लेखापरीक्षणात गैरलाग् आढळला आहे त्यामुळे तो रुग्णांना परत करावा असे निर्देश ठाणे महानगरपालिकेनं संबंधित खाजगी रुग्णालयांना दिले आहेत ठाणे महापालिका आय्क्त विपीन शर्मा यांनी ही कारवाई केली आहे

लेखापरीक्षणाच्या प्ढच्या फेऱ्याही होणार आहेत असं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे देशातल्या सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात यासाठी विद्यापीठ अन्दान आयोगानं जारी केलेल्या आदेशाविरुद्ध य्वा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भावामुळे या परीक्षा रदद करण्याची परवानगी मिळावी तसंच आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला मिळावा अशी मागणी या याचिकेत केली आहे य्वा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आज ही याचिका दाखल केली एकीकडे राज्यात कोरोनाचा प्राद्र्भाव वाढतो आहे तर त्याचवेळी मोठ्या संख्येनं एकत्र येण्याच्या घटना टाळाव्यात अशी सुचना जागतिक आरोग्य संघटनेनंही केली आहे हे लक्षात घ्यायला हवं असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे केवळ महाराष्ट्राप्रमाणे इतर सात राज्यांनीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या परीक्षा रदद व्हाव्यात अशी विद्यार्थ्यांचीही मागणी आहे

परीक्षा रद्द कराव्यात या मागणीसाठी य्वा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ अन्दान आयोग आणि केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयाला पत्रही लिहीलं मात्र त्याचा प्रतिसादच मिळालेला नाही अशी माहितीही सरदेसाई यांनी दिली

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचं काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारतर्फे करण्याची ग्वाही शेख यांनी दिली आहे

बाधित क्टुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये सान्ग्रह अनुदानही दिलं जाणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तववादी साहित्याम्ळे राज्यातल्या मानवतावाद आणि शोषणम्क्तीच्या लढ्याला बळ मिळालं अशा शब्दात उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णाभाऊंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित आदरांजली वाहिली आहे अण्णाभाऊंनी समाजातल्या द्र्बल वंचित पिडीत कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांच्या साहित्यातून समोर आणलं त्यातून उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला देशाचा स्वातंत्र्यलढा संय्क्त महाराष्ट्राचं आंदोलन गोवामुक्तीचा संग्राम सामाजिक विषमतेविरुदधची लढाई अशा प्रत्येक संघर्षात सक्रीय भूमिका बजावली तमाशासारख्या कलेला लोकनाट्यकलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या सामाजिक साहित्यिक क्षेत्रात वैचारिक क्रांती घडवून आणणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि देशाचेही रत्न आहेत अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचा गौरव करुन अभिवादन केलं आहे कोरोनासाठी आपल्या घशातल्या स्त्रावाची चाचणी करुन आपल्याला रुग्णालयात दाखल करावं अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणातले आरोपी व्हर्नन गोन्सालवीस आणि आनंद तेलतंबडे यांनी केली आहे

या प्रकरणात आरोपी असलेले पी वरवरा राव यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केलं आहे हे तिघंही तळोज्याच्या मध्यवर्ती कारागृहात एकत्रच असल्यामुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे का याची तपासणी करण्यासाठी ही चाचणी करण्याची मागणी या दोघांनी केली आहे आपण जेष्ठ नागरिक असून विविध आजारांनी ग्रस्त असल्याम्ळे कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घेऊन तसच कारागृहातल्या इतरांच्या स्रक्षेच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला रुग्णालयात हलवावं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे

कोरोना साथीम्ळे म्दत संपलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडण्का अनिश्चीत काळासाठी प्ढं ढकलल्या गेल्या आहेत अशा ग्रामपंचायतींवर जिल्हा प्रशासक नेमावा असा आदेश राज्य सरकारनं काढला आहे

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखाहन जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असून त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे त्याम्ळे अशा शेतकऱ्यांना प्न्हा पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे तेव्हा उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून लाभ घ्यावा असं आवाहन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केलं आहे

या नव्या अर्जात करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित अतिरिक्त तपशीलाचा अंतर्भाव केला आहे या नव्या अर्जातल्या तपशीलाम्ळे कराची रक्कम अच्कपणे काढायला मदत होणार असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे तसंच या अर्जाम्ळे प्राप्तीकर व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येईल तसंच कर व्यवस्थापनासंदर्भातलं उतरदायित्व निश्चित करायलाही मदत होईल असंही या निवेदनात म्हटलं आहे काश्मीरमधल्या लेह इथून कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात शहीद झालेले जवान भास्कर वाघ यांच्या पार्थीवावर काल सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार झाले यावेळी ग्रामीण पोलिसांनी त्यांना बंद्कीच्या फैरी झाडून मानवदना दिली भास्कर वाघ हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडलायेत्या दोन दिवसात कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात म्ंबई शहर आणि उपनगरातआकाश मुख्यता ढगाळ राहण्याची आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे